ही योजना एक मार्चपासून लागू होईल तर एक जूनपासून कर्जाचं प्नर्गठन केलं जाईल

गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर अशा विदर्भातील चार जिल्ह्यांत भातशेती वाढविण्यासाठी आणि ब्राऊन राईस उद्योगाला विकसित करण्यासाठी भातशेती मिशन राबवण्यात येईल यामुळे कृषी प्रक्रिया उद्योगसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यापूर्वी शासनातर्फे प्रति क्विंटल पाचशे रुपयांचं अनुदान दिलं जात होते आता त्यात दोनशे रुपयांची वाढ करण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण राज्यात रस्त्यांच्या मजब्तीकरण आणि सुधारणांसाठी चालू असलेल्या विशेष योजनेसाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून निधीचे नवीन स्त्रोत निर्माण करून रस्त्यांच्या सुधारणेला गतीशील चालना दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे सार्वजनिक बांधकाम खात्याला नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत जुनं पारंपरिक तंत्रज्ञान वापरण्याऐवजी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तर रस्त्यांचा दर्जा उंचावेल आणि रस्ते अधिक काळापर्यंत टिकतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात व्यक्त केला

हैदराबाद इथं पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीवेळी त्यांनी हे आवाहन केलं इतर देशांमधून विस्थापित झालेल्यांना नागरिकत्व देण्याला नव्हे तर धर्माच्या आधारे भारताचं नागरिकत्व देण्याला आपला विरोध असल्याचं ओवैसी यांनी यावेळी नमुद केल

अशाप्रकारचे कुठल्याही प्रकारचे निर्देश दिले गेले नसल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात सहभाग घेतला काही राजकीय पक्ष जाणूनबुजून लोकांमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल अफवा पसरवत आहेत आणि देशात अशांतता निर्माण करत आहेत अस फडणवीस यावेळी म्हणाले

झाडावर ठोकलेले खिळे काढून त्यांनी या अभियानाची सुरूवात केली शहरातल्या दिछ्छी गेट ते हर्सूल टी पॉईंट दरम्यान ही मोहीम राबवण्यात आली औरंगाबाद महानगरपालिकेचे कर्मचारी मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी प्रयास ग्रुपचे प्रतिनिधी या मोहीमेत सहभागी झाले